या रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली

दीपक म्हैसेकर यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं

सर्व शासकीय कार्यक्रम रद्द करण्यात आले असून खासगी संस्था संघटनांनीही जाहीर कार्यक्रम टाळावेत अशी अपेक्षा म्हैसेकर यांनी व्यक्त केली

दीपक म्हैसेकर यांनी स्पष्ट केलं मास्क सॅनिटायझर हॅन्डवॉश आदी वस्तू एमआरपीपेक्षा अधिक किंमतीला विकणाऱ्यांवर पुणे वैधमापन विभागाच्यावतीने कारवाई करण्यात येणार आहे पुणे जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यांमध्ये खास तपासणी मोहीम सुरू केली असून यासंदर्भात काही तक्रारी असतील तर नागरिकांनी त्वरित संपर्क करण्याचे आवाहन पुणे वैधमापनशास्त्र विभागाचे उपनियंत्रक सीमा बैस यांनी केले आहे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील अनेक नियोजित सांस्कृतिक कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत महाराष्ट्र साहित्य परीषदेने परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन न करण्याचा निर्णय घेतला आहे

यशवंतराव चव्हाण पुरस्कार वितरण समारंभ आणि कविसंमेलन पुढे ढकलण्यात आले आहे पुढील तारीख नंतर कळविण्यात येईल असं ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांनी सांगितलं

अशी माहिती सिंबायोसिस संस्थेच्या डॉ विद्या येरवडेकर यांनी आज प्ण्यात पत्रकार परिषदेत दिली

ज्या व्यापार्यांनी अद्यापही जीएसटी रिटर्नस् भरलेले नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही जीएसटी विभागानं दिला आहे पीवायसी हिंद जिमखानाच्यावतीनं आजपासून कै शशी वैद्य स्मृती आंतरक्लब टेनिस साखळी स्पर्धेंचं आयोजन करण्यात आलं आहे महाराष्ट्र मंडळ टी ट्वेन्टी संघानं नवसह्याद्री वॉरियर्स संघाचा पराभव करत विजयी सलामी दिली संकेत जाखोटीया शितल बलदोटा देवेंद्र सेठया म्केश परमार आणि प्रशांत संघवी यांची खेळी निर्णयक ठरली

उद्याही तापमानात फारसा बदल संभवत नसल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे तर हा होता आजचा पुणे वृत्तांत